स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे

यंदाचं साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त त्यांनी देशवासियांना शुभेच्छांसह दिलेल्या संदेशाचा हा सारांश व्हॉईस कास्ट स्वातंत्र्याच्या संकल्पनेला कोणत्याही मर्यादेत बांधता येत नाही

राष्ट्रकार्य हे आपलं परम कर्तव्य माना जग झपाट्यानं पुढे जातं आहे आपल्या विकासाची गती त्याहन अधिक असायला हवी हे लक्षात ठेवानिर्शक वादात अडकून आपल्या लक्ष्यापासून भरकटू नका असं कळकळीचं आवाहन राष्ट्रपतींनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त देशवासियांना दिलेल्या संदेशात केलं शेतकरी सैनिकपोलीस स्वातंत्र्याला बळ देतात त्याचं रक्षण करतात त्यांना आधुनिक सोयीसुविधा आपण उपलब्ध करून द्यायला हव्या महिलांना स्वातंत्र्य आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे तरुणांच्या कौशल्यविकासासाठीही आपणच प्रयत्न करायला हवेत या आणि अशा प्रयत्नांतूनच स्वातंत्रसैनिकांच्या स्वप्नातला भारत साकारणार आहे हे लक्षात ठेवा असं राष्ट्रपती म्हणाले सर्वांसाठी वीज हागणदरीमुक्ती सर्व बेघरांना घर आणि आत्यंतिक दारिद्व्यातून मुक्ती या उद्दिष्ट्यांच्या पूर्वतेच्या आपण अगदी निकट पोहोचलो आहोत विकासाची गती वाढली आहे आहे हे परिवर्तन सरकार आणि समाज यांच्या साहचर्यातूनच होत असल्याचं कोविंद यांनी आपल्या भाषणात नमद केलं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात ग्रामस्वराज अभियानाचा आवर्जून उल्लेख केला भारतीय परंपरेत दरिद्रीनारायणाची सेवा सर्वश्रेष्ठ मानली जाते भगवान बुद्धही सांगून गेलेत अभित्वरेत कल्याणे असं सांगून सारे भारतीय या परंपरेचं पालन करतील असा विक्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला यंदाच्या स्वातत्र्यदिनानंतर थोड्याच दिवसात राष्ट्रपिता महात्मा गांधींचं शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीवर्ष सुरू होतं आहे अशा या स्वातत्र्यदिनी आपण याप्ढेही गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाने वाटचाल करण्याचा संकल्प करूया असं आवाहन कोविंद यांनी केलं

यानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होईल या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना उद्देशून भाषण करणार आहेत या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित होणार आहे राज्याचा मुख्य कार्यक्रम मुंबईत मंत्रालयात होईल

तसंच राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदकं जाहीर झाली आहेत नागपूरचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे पृण्याच्या चतुःश्रंगी पोलीस स्थानकातील निरीक्षक दयानंद ढोमे आणि नाशिक इथले सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू भवार या राज्यातील तीन अधिका यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे शौर्य पदकासाठी निवड झालेल्यांध्ये शितलक्मार डोईजड हर्षद काळे प्रभाकर मडावी महेश जाकेवार अजितकुमार पाटील टिकाराम काटेंगे राजेंद्र तडमी सोमनाथ पवार या आठ जणांचा समावेश आहे

अशीच एक आठवण पालघर मधली

आठवण करून देतो

इथल्या शूरवीर तरुणांनी स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची पालघर तहसील कार्यालयावर चले जाव मोर्चा काढण्यात आला होता राम मंदिरा जवळ ब्रिटिश पोलिसांनी मोर्घेकन्यां वर अंदाधुंद गोळीबार केला रामप्रसाद भीमशंकर तिवारी सुकुर गोविंद मोरे काशीनाथ हरी पागधरे रामचंद्र महादेव चुरी आणि गोविंद गणेश ठाकुर हे पाच क्रांतिकारी तरुण यात शहीद झाले

काल ही पालघर वासियांनी या क्रांतीवीरांना श्रद्वांजली अर्पण केली पालघरच्या सर्व बाजारपेठा ही बंद होत्या आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहन निता चौरे

रावत यांनी म्हटलं आहे एकत्रित निवडणुका घेण्यासाठी कुठल्याही विधानसभेला मुदतवाढ देणं किंवा ती मुदतीपूर्वी बरखास्त करण्याकरता कायद्यात त्याअनुषंगानं तरतूद होणं आवश्यक आहे असं त्यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींना म्हणजेच आदिवासींना मिळणारे लाभ राज्यातील गोवारी समाजाला मिळावेत असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं काल दिला राज्य सरकारनं गोवारी समाजाची गोंड गोवारी अशी नोंद करून त्यांचा विशेष मागासवर्गात समावेश केला होता न्यायालयानं जून्या नोंदींची छाननी करून स्वातंत्र्योत्तर काळात गोंड गोवारी अशी कुठलीही पोटजमात अस्तित्वात नसल्याचं काल हा निर्णय देताना सांगितलं

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं काल नागप्रमध्ये याबाबतची घोषणा केली विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ

कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय एकत्रितपणे या साहित्य संमेलनाचं आयोजन करणार असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितलं प्रती भारतीय अंतराळ विज्ञानाचे जनक विक्रम साराभाई यांच्या पुतळ्याचं अनावरण भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरो मध्ये झालं यावेळी केवळ अंतराळ संशोधनावर आधारित स्वतंत्र दूरचित्रवाणी वाहिनीची घोषणा इसरोचे प्रमुख के सिवन यांनी केली या वाहिनीविषयीचा हा वृत्तांत व्हॉईस कास्ट केवळ अंतराळ विज्ञान क्षेत्राला वाहिलेली भारताची स्वतंत्र दूरचित्रवाणी वाहिनी लवकरच भारतीय अंतराळ विज्ञान संस्था अर्थात इसरोतर्फे सुरू होणार आहे भारताचा अंतराळ संशोधन कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी कसा फायदेशीर ठरणार आहे याबद्दलची सर्वकष माहिती या वाहिनीद्वारे देशाच्या ग्रामीण भागापर्यंत पोचवली जाणार आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी अंतर्यंत कॉसमॅस बँकेच्या सीबीएस प्रणालीला काहीही धक्का पोहोचला नसून खातेदारांची सर्व माहिती आणि पैसे सुरक्षित असल्याचं बँकेनं काल स्पष्ट केल

त्यानंतर बैंकेनं एका निवेदनाद्वारे हे स्पष्टीकरण दिलं आहे ठाण्यामध्ये एका अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे

तसंच पुणे कोल्हापूर मार्गावरच्या काही गाड्यांची गती आजपासून वाढवण्यात येणार असून त्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे

सांगली जिल्ह्यातील शिराळा इथला नागपंचमी उत्सव नेहमीच चर्चेचा विषय ठरतो

सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची चर्चा सध्या सुरु आहे या पार्श्वभूमीवर भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेच्या तज्ञ मंडळीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली सोलापूर जिल्ह्यात सुरु असलेलं काम कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी नाही तर त्याच्या अभ्यास करण्यासाठी केलेली चाचणी असल्याचा खुलासा संस्थेच्या प्रकल्प अधिकारी थारा प्रभाकर यांनी यावेळी केला

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत

उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात सर्वत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसब्क पेजवर तसंच एट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅडलवर नमस्कार